केंद्रीय मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत या अध्यादेशाला मंजूरी दिली ई सिगारेट्सचा तरुणाईवर होणारे संभाव्य दुष्परिणाम पाहता हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे या नियमाचा भंग केल्यास पहिल्या वेळेस एक लाख रुपये दंड आणि एक वर्ष कारावास तर दसऱ्या वेळेत तीन वर्ष कारावास आणि पाच लाख रुपये शिक्षेची तरतूद या अध्यादेशात आहे

भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक इथं समारोप होत आहे या निमित्तानं नाशिक इथं होत असलेल्या जाहीर सभेला पंतप्रधान संबोधित करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक मान्यवर या सभेला उपस्थित असतील

जयराज आणि डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करून त्यावर योग्य उपाययोजना करता याव्यात तसेच आदिवासी आरोग्य संदर्भात शासकीय पातळीवर धोरण निश्चिती करता यावी हा या राष्ट्रीय परिषदेचा उद्देश आहे

त्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एस के शिंदे यांच्या खंडपीठानं काल हे निर्देश दिले पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं येत्या पाच दिवसात प्रथम माहिती अहवाल नोंदवावा असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत

या ग्रामपंचायतींचा दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे

सदरील योजनेशी संलग्नित रुग्णालयांमध्ये गोल्डन कार्ड मोफत बनवून दिलं जातं आपले सरकार सुविधा केंद्रांमध्ये तीस रुपये शुल्क आकारले जाते सर्व लाभार्थींनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयांमध्ये जाऊन गोल्डन कार्ड मोफत बनवून घ्यावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

उस्मानाबाद इथं नुकत्याच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान मोसमी पावसाचा परतीचा प्रवास आजपासून सुरू होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे